कृषि क्षेत्रावर टोळधाडीचं आक्रमण विदर्भातील फळबागा आणि पिकांचं मोठं न्कसान

यांचे निर्देश

नागप्रसह विदर्भात काप्स खरेदीला सुरुवात चिमनजरी मांडवा आणि बाजारगाव मध्ये काप्स खरेदी केंद्र स्रू

रुग्णसंख्येच्या बाबतीत भारत आता जगात नवव्या स्थानावर आहे

सी एम आर अर्थात भारतीय आय्र्विज्ञान संशोधन परिषदेनं सांगितलं आहे

वाशीम इथल्या कोरोनाबाधित रुग्णाचा वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम रुग्णालयात काल मृत्यू झाला

दरम्यान काही रुग्ण हे नवीन परिसरातेल रहिवासी असल्याने त्याठिकाणी संबंधितांची तपासणी परिसर सील करण्याची कारवाई सुरू आहे म्ख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी आज बंधपत्रित डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ करण्याची घोषणा केली तसंच कंत्राटी डॉक्टरांचे मानधनही समान करण्याचा निर्णय घेतला

मानधन वाढीच्या या निर्णयाम्ळे कोरोना विरुद्ध लढाईला निश्चितपणे बळ मिळणार असल्याचा विश्वास म्ख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला प्रकृती अस्वास्थ्याच्या तक्रारी असलेल्यांनी रेल्वेच्या श्रमिक विशेष रेल्वे गाड्यांनी प्रवास करु नये असं आवाहन भारतीय रेल्वेनं केलं आहे

हृदय विकाराचा झटका आल्यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तिथे त्यांच्या मेंदूवर सूज आली असल्याचे निदान करण्यात आलं होतं

ते सध्या मारवही मतदारसंघातून आमदार होते देशाच्या विविध भागात शेतीवर सध्या टोळधाडीचं आक्रमण झाल्यामुळे शेतकऱ्यांपूढं मोठं संकट निर्माण झालं आहे राजस्थान गुजरात पंजाब आणि मध्यप्रदेश या राज्यांमधे उभ्या पिकावर मोठी टोळधाड आली आहे मध्य प्रदेशातून या टोळधाडीनं विदर्भात प्रवेश केला असून नागपूर गोंदिया भंडारा अमरावती या जिल्हयांमधे अनेक ठिकाणी तिनं पिकांवर हल्ले केले आहेत ड्रोनच्या माध्यमातून किटकनाशक फवारणी करुन ही टोळधाड नियंत्रणात आणू असं कृषीमंत्री दादा भूसे यांनी अमरावती इथं सांगितलं विविध ठिकाणी किटकनाशक फवारणी करुन ही टोळधाड पन्नास टक्के नष्ट करण्यात यश आलं आहे मात्र उर्वरित टोळधाडीचा नायनाट करण्यासाठी अग्नीशमन बंब आणि ड्रोनचा वापर केला जाईल असं भूसे यांनी सांगितलं या टोळधाडीमुळे संत्री आंबे आणि विदर्भातल्या इतर फळबागा आणि पिकांचं मोठं न्कसान झालं आहे मध्य प्रदेशातून विदर्भात आलेल्या टोळधाडीचा सामना करण्यासाठी परभणीच्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठानं विविध उपाय सूचवले आहेत शेतात लहान खड्डे तयार करणं टोळांची अंडी नष्ट करणं कइनिंबाच्या तेलाची फवारणी करणं इत्यादी उपायांचा त्यात समावेश आहे टोळांच्या अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या लगेच उडू शकत नाहीत त्यांना तेव्हाच खड्डयात जेरबंद करणं शक्य आहे अन्यथा झुंडीनं उडणारे टोळ काही वेळातच उभी पिकं फस्त करु शकतात असं विद्यापीठानं म्हटलं आहे

तसेच ज्या राईस मिलमधून निकृष्ट प्रतीचा तांदुळ प्राप्त झालेला आहे त्या राईस मिलवर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गून्हा दाखल करावा व त्यांचा मिलिंग परवाना रद्द करण्यात यावी तसेच अनेक जिल्ह्यातून अशाच प्रकारच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने राज्यस्तरीय उपनियंत्रक अंमलबजावणी आणि एफसीआय प्रतिनिधी यांच्या नियंत्रणाखाली संयुक्त तपासणी पथके तयार करून सीएमआर साठवलेल्या सर्व गोदामांची सखोल तपासणी करण्यात यावी असे आदेश राज्याचे अन्न नागरी प्रवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भ्जबळ यांनी दिले आहेत त्यांनी नाशिक जिल्ह्यातील स्वस्त धान्य द्रकानांमधून नम्ने पाहणीसाठी मागवले असता त्यांना तांदळाचा दर्जा अत्यंत खराब असल्याचे निदर्शनास आले

कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी यंत्रणांना आवश्यक सामग्री वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येत आहे पोलीस यंत्रणेलाही होमगार्ड आदी आवश्यक मन्ष्यबळ मिळवून देण्यात येईल कोरोनाचे ग्रामीण भागात संक्रमण होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी मिळून विशेष दक्षता घेऊन उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज अमरावतीत दिले कोरोना प्रतिबंधक उपाययोजना कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी त्यांनी बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते

मनरेगा कामांमध्ये अमरावती जिल्हा राज्यात दुस या क्रमांकावर पोहोचला आहे कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्ह्यात लॉक डाऊन लागू असताना ग्रामीण नागरिकांना मनरेगातून रोजगार उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले होते

यासंदर्भात नियम मनपा आय्क्तांनी बनविले नाही तर केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचना आहेत नागरिकांच्या आरोग्यविषयक सूरक्षेच्या ृष्टीने हा नियम असून कठल्याही भूलथापांना बळी न पडता नागरिकांनी नागरिकांसाठी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन मनपा आय्क्त त्काराम मुंढे यांनी केले आहे

शेतकऱ्यांकडे असलेला संपूर्ण कापूस खरेदी करण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे पश्संवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिली चिमणाझरी येथी जिनिंग एन्ड प्रेसिंग केंद्रावर कापूस खरेदीचा शुभारंभ पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला

जिल्ह्यातील मांडवा बाजारगाव येथेही काप्स खरेदी सुरु आहे